गुजरातमधल्या गांधीनगर इथं ही परिषद होत आहे

संवर्धन शाश्वात जीवन शैली आणि हरित विकास मॉडेल या मूल्यांवर आधारित हवामान कृतीचा भारत अवलंब करत आहे असं ते म्हणाले वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचं संवर्धन हा भारताच्या सांस्कृतीक नितीमूल्याचा एक भाग असल्याचं ते म्हणाले वन्यजीव संवर्धन तसंच देशात वन अच्छादीत क्षेत्रात वाढ करण्यासाठी आपल्या सरकरानं विविध उपक्रम हाती घेतल्याचं प्रधानमंत्र्यांनी आधोरेखित केलं संवर्धन क्षेत्रात समन्वित प्रयत्नाच्या गरजेवर भर देताना प्रधानमंत्री म्हणाले की आसियान आणि पूर्व आसियान शिखर परिषदेत सहभागी देशांबरोबर सहकार्य अधिक मजबूत करण्याचा भारताचा प्रस्ताव आहे पृथ्वीला जोडणाऱ्या या स्थलांतरीत प्रजातीचं त्यांच्या घरी स्वागत आहे अशी परिषदेची संकल्पना आहे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि सी एन एसचे कार्यकारी सचिव एमी फ्रानेलकेल यावेळी उपस्थित होते निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी चार दोषी आरोपींना येत्या तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्याचा नवा आदेश दिल्लीतल्या सत्र न्यायालयानं आज जारी केला मुकेश कुमार सिंग पवन गुप्ता विनयकुमार शर्मा आणि अक्षय कुमार या चारही आरोपींची फाशीची शिक्षा अमलात आणण्यात विलंब होत असल्यामुळे निर्भयाच्या आई वडिलांनी आणि दिल्ली सरकारनं या सर्वांच्या फाशीबाबत नव्यानं आदेश काढण्यासाठी याचिका दाखल केली होती

देशातली खालावत चाललेली भूजल पातळी रोखण्यासाठी आणि भूजल संस्था मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाला समर्थन देण्यासाठी हा करार आहे

द्वीपकल्पीय भारतातल्या कठीण पर्वतीय प्रदेशापासून ते गाळाची जमीन असलेल्या प्रदेशात ही राज्यं स्थित आहेत आर्थिक व्यवहार खात्याचे अतिरिक्त सचिव समीर कुमार खरे आणि जागतिक बँकेचे भारत विषयक संचालक जुनैद अहमद यांनी या करारावर स्वाक्षरी केली अहमद यांनी सांगितलं की भूजल हा भारतातला सर्वात महत्त्वाचा जलस्रोत आहे या राष्ट्रीय स्रोताचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे या कार्यक्रमांतर्गत जलसंधारण पद्धती लागू करणं जलसंचयनाचे उपक्रम जलव्यवस्थापन आणि पिकांचं संरेखन यांना चालना देण्याचा समावेश आहे

मोदी सरकारनं केलेल्या अभूतपूर्व सुधारणांनी संपूर्ण हज प्रक्रिया डिजि क्रि आणि पारदर्शक झाली आहे असंही ते म्हणाले ऑनलाईन अर्ज ई व्हिसा हज मोबाईल एप आणि मसिहा आरोग्य सुविधा यामुळे मक्का मदिना इथं जाणा या भारतीय मुस्लिमांना राहण्याची आणि वाहतुकीसंबंधीची सर्व माहिती पुरवली गेली आहे असंही त्यांनी सांगितलं

तस्करी झालेलं सोनं हे कोलकाता आणि चेन्नई इथून जयपूरला आलं होतं

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली

या कामात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ तसंच तत्सम मुक्त विद्यापीठं महत्त्वाची भूमिका बजावतात असंही त्यांनी नमूद केलं शिक्षण हे प्रत्येक घरी पोचायला हवं हे उद्दिष्ट सरकारचं असल्याचंही आणि इग्नू याच दिशेनं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं भारत शेतीप्रधान देश असल्यानं इथल्या शिक्षणात त्या संबधी शिक्षणाचा अंतर्भाव असायला हवा असं मतही निशंक यांनी यावेळी व्यक्त केलं जम्मू कश्मीरमधे ू जी मोबाईल सेवेची व्याप्ती वाढवण्याचे आदेश जम्मू कश्मीर प्रशासनानं दिले आहेत उपलब्ध करुन देता येतील मात्र अनेक समाजमाध्यमांची संकेतस्थळं उपलब्ध करुन देता येणार नाहीत

गेल्या वर्षी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केली होती या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आप सरकार आणि दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागवलं आहे मुख्य न्यायमूर्ती डी एन परिके आणि न्यायमूर्ती सी हरिशंकर यांनी संबंधिताना नोरिकेा बजावल्या आहेत जखमी विद्यार्थ्यांना दोन कोशी रूपये नुकसान भरपाई मिळावी आणि पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करावा अशीही मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे सैन्यदलातल्या सर्व महिला अधिकाऱ्यांना तीन महिन्याच्या आत कायम स्वरुपी नियुक्ती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्राला दिले कमांड पोसीींग देताना कुठलाही प्रतिबंध असता कामा नये असं न्यायालयानं म्हानिं आहे महिलांची शारिरीक क्षमता आणि सामाजिक व्यवस्था यांच कारण देत महिला अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदांवर नियुक्त करता येणार नाही हा केंद्र सरकारचा युक्तीवाद न्यायमूर्ती डी वाय चंद्रचुड यांच्या पीठानं फे ळून लावलं महिला अधिकाऱ्यांनी यापूर्वी धैर्यानं देशांसाठी अभिमानस्पद कामगिरी बजावली आहे लैगिंक भेदभाव संपवण्यासाठी सरकारनं दृष्टीकोन बदलण्याची गरज पीठानं व्यक्त केली आहे

सैन्यदलातील महिला अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून हा निर्णय एतिहासिक आणि पूर्वगामी असल्याचं म्हा मिं आहे भारताची ग्रँडमास्त्रि कोनेरु हम्पी हिनं केयर्न्स बुद्धीबळ स्पर्धा जिंकली आहे अमेरिकेत सें लुईस इथं झालेल्या नवव्या आणि अंतिम फेरीतल्या सामन्यात तिचा ग्रँडमास रे द्रोणावल्ली हरिका हिच्याशी झालेला मुकाबला अनिर्णित राहिला हम्पीला सहा गुण मिळाले विश्वविजेती झ्यू वेझून पाच साडेपाच गुणांसह दुस या क्रमांकावर राहिली तर हरिका साडेचार गुणांसह पाचव्या क्रमांकावर राहिली भारतीय ग्रँडमास्त्रि विदित गुजराथी यानं कनिष्ठ गातिल्या जागतिक अव्वल बुद्धीबळप् अलीरेझा फिरौझा याला पराभूत करुन एका गुणाची आघाडी मिळवली आहे चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग इथं सुरु असलेल्या प्राग चेस फेस्टीवलच्या मास्र्झी प्रकारात त्यानं हा विजय मिळवला भारतीय खेळाडू पी हरिकृष्णा यानं रशियाच्या निकिता वितिउगोव्हला बरोबरीत रोखून आपली गुणसंख्या दोनवर नेली कोरोना विषणूचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर नवी दिल्लीतल्या छावला इथल्या आय विंधीपीच्या छावणीत ठेवण्यात आलेल्या सर्व नागरिकांची सुक्का होणार आहे

कोविड नाईनाींन या आजाराचा सामना करत असलेल्या चीनला मदत करण्यासाठी भारत या आठवड्याअखेर वुहानला एका विशेष विमानानं वैद्यकीय साहित्य पाठवणार आहे